हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह प्री यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली प्ढच्या तीन महिन्यांसाठी विमान प्रवासाचा दर कमीत कमी साडे तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतका असेल विमान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेच्या आधारावर हे दर ठरवण्यात आले आहेत

दरम्यान नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं विमान वाहतूक कंपन्या विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल सिक्रिंग तापमान तपासणी कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक असून विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंत्क करून घेणं आवश्यक आहे विमानतळावर सगळीकडे एकमेकांमधलं अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असणार आहे भारतीय रेल्वेनं टप्प्याटप्प्यानं आणि स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन तिकिट आरक्षण कार्यालय सुरू करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत यासोबतच टाळेबंदीशी संबधित सर्व नियमाचं आणि स्वच्छतेचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे येत्या एक जूनपासून धावणाऱ्या शंभर रेल्वेगाड्यांसाठी तिकीट आरक्षण कालपासून सुरू झालं पहिल्या दोन तासातच दोन लाख नव्वद हजार पाचशे दहा प्रवाशांनी तिकीटांचं आरक्षण केलं दरम्यान राज्यात जिल्हा बंदीचे आदेश लागू असल्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रेल्वे तिकीटाचे आरक्षण करता येणार नाही त्यामुळे राज्यात केवळ द्सऱ्या राज्यात जाण्यासाठीचं आरक्षण करता येणार असल्याचं रेल्वेच्या सूत्रानं सांगितलं

या संवादादरम्यान ते कम्युनिटी रेडिओ केंद्रांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही देणार आहेत

औरंगाबाद शहरात काल तीन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला

यात उमरगा इथली एक महिला वाशी आणि परंडा तालुक्यातला प्रत्येकी एक आणि लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथल्या चार जणांचा समावेश आहे

शहरातल्या गाडीपुरा भागात दोन रुग्ण तर मुखेड तालुक्यातल्या रावनकुळा इथं दोन आणि बिलोली तालुक्यातल्या केरूल इथला एक रूग्ण आहे

दरम्यान गाडीपुरा भागात काल सापडलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यात काल पाच कोरोनाविषाणू बाधित रूग्ण बरे झाले असून त्यांना पुढचे सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

निलंगा आणि लातूर शहरात प्रत्येकी दोन तर पानगाव आणि उदगीर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

मिलींदनगर आणि मातोश्री नगरमध्ये प्रत्येकी एक परभणी तालुक्यातल्या असोला आणि सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला

कोरोना विषाणूच्या नवीन बाधितांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे हे तिघं मुंबईहून घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगाव इथं आलेले आहेत

दरम्यान कोवीड रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरसह एक परिचारिका आणि रंगनाथनगर इथली महिला उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झाली आहे या तिघींनाही काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली यावेळी डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यांना टाळ्या वाजून निरोप दिला

हिंगोली जिल्ह्यात दहा बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत

यासंदर्भात काल औरंगाबाद शहरात उलेमा मौलाना प्रतिष्ठित नागरिक यांची पोलीस आयुक्तालयात बैठक झाली या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सहायक पोलिस उपायुक्त डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितलं ते म्हणाले

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आज राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर काळे फलक आणि काळे कपडे परिधान करून निदर्शनं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

भारतीय जनता पक्षाच्या आजच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल भाजपने हे आंदोलन पुकारलं आहे भाजपच्या प्रदेश शाखेचा हा बालिशपणा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील अशाप्रकारच्या आंदोलनाला मान्यता नसेल असं पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधल्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर मुंबई आणि महाराष्ट्राशी सापत्नभावानं वागत असल्याचा आरोप केला आहे कोरोना विषाणू प्रादर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत प्रवण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे

मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळवण्याचा केंद्राचा कुटील डाव असून तो आम्ही हाणून पाडू असा निर्धारही ठाकूर यांनी व्यक्त केला

दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत ते काल बोलत होते मंत्रिमंडळातले सर्व मंत्री सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीत उपस्थित होते पिक कर्जाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठप्रावा करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले खरीप हंगामासाठी पालकमंत्र्यांकडून आलेल्या सूचनांची दखल घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश म्ख्यमंत्र्यांनी कृषी आणि सहकार विभागाला दिले आहेत राज्यात तातडीने कापूस ज्वारी मका धान खरेदीसाठी गती द्यावी तसंच आवश्यक तेथे खरेदी केंद्र वाढवावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले

हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून बिहार इथल्या अरारिया आणि मुझफ्फरपूर साठी आज आणि उद्या विशेष श्रमिक रेल्वे खाना होणार आहेत आज अररियासाठी खाना होणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातले तर उद्या मुझफ्फरपूरला जाणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद बीड लातूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातले जवळपास तीन हजार दोनशे मजूर प्रवास करणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं या दोन्ही विशेष श्रमिक रेल्वे सकाळी अकरा वाजता औरंगाबाद रेल्वेस्थानकाहन रवाना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं या मजूरांचा प्रवास खर्च जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचं ते म्हणाले

संध्याकाळी पाच वाजता ही रेल्वे सुटणार असून सर्व मजुरांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात द्पारी एकवाजेपर्यंत प्रशासनाकडून तिकीटाचे वाटप केले जाणार आहे

प्रतिबंधित भागातही ही बससेवा असणार नाही

लातूर विभागात सकाळी सात ते रात्री सातपर्यंत जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होत असल्याची माहिती एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली

बीड जिल्ह्यातही बीडहून अकरा तालुक्यात दर एक तासास एक बस या प्रमाणे बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं विभागीय नियंत्रकांनी कळवलं आहे जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतही आज बससेवेला सुरूवात होत आहे

नांदेड जिल्ह्यात काही भागातले रस्ते अन्य जिल्ह्यातून जात असल्यामुळे या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार नसल्याचं महामंडळाच्या सूत्रानं सांगितलं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला हाफकिन महामंडळानं सामाजिक दायित्व निधीतून सात नवीन व्हेंटिलेटर्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत

त्यानुसार जिल्ह्यातले सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत अत्यावश्यक सेवा वगळात जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे

याशिवाय बँकांपर्यंत न जाता नजिकच्या टपाल कार्यालयात पैसे मिळाल्यामुळे लाभार्थीही आनंद व्यक्त करत आहेत लातूर जिल्ह्याच्या रहिवाशी रुपाबाई शिंदे आणि अलका ऐतबोणे यांनीही रांगेत उभे न राहता गावातच पैसे मिळाल्याच समाधान व्यक्त केलं

पूर्णा इथल्या डॉ

शहरातल्या सुभेदार रामजी नगर प्रभागाच्या नगरसेविका कांचन अजनीकर यांच्या प्ढाकारातून आणि प्रभागातल्या युवकांच्या सहकार्यानं हे यंत्र बसवण्यात आलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली

याविषयी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी माहिती दिली

या योजनेला शहरातल्या ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे या गटाच्या प्रमुख सविता पावडे यांनी यासंदर्भात माहिती दिली त्या म्हणाल्या

मंबईतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते विविध लोकगीतं गायलेले चौगूलं यांचं खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली हे गाणं विशेष लोकप्रिय झालं होतं

ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे